सर्वप्रथम ते गांधीनगर क्वें व्हायब्रंट गुजरात जागतिक व्यापार प्रदर्शनाचं उद्घाटन करतील

उद्या प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत सुरु होणा या जागतिक व्यापार परिषदेनिमित्त हे प्रदर्शन आज खुलं होत आहे नव्यान उभारण्यात आलेल्या सरदार वल्लभभाई पटेल औषधी विज्ञान आणि संशोधन संस्थेचं लोकार्पणही आज अहमदाबाद क्वें मोदी यांच्या हस्ते होईल अहमदाबाद महानगरपालिकेनं हवाई रुग्णवाहिकेच्या सेवेसह हे अत्याधुनिक रुग्णालय उभारलं आहे उद्या सुरु होणा या जागतिक व्यापार परिषदेत नव्या भारताच्या उभारणी संदर्भात युवकांना केंद्रस्थानी ठेवून विचार होणार आहे

राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज कुंभमेळ्यातल्या विविध कार्यक्रमांसाठी प्रयागराज डिं पोहचले कुंभमेळ्यातल्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याबरोबरच ते साधू संतांची भेट घेत आहेत उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील त्यांच्यासमवेत उपस्थित आहेत महर्षी भारद्वाज यांच्या पुतळ्याचं अनावरणही राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे यानंतर राष्ट्रपती अरस्ता झेल्या परमार्थ निकेतन मध्ये विक्ष शांती यज्ञात सहभागी होतील महात्मा गांधीजींच्या दिडशेव्या जयंती निमित्त होणा या दोन दिवसांच्या गांधी विचार पुनरुत्थान परिषदेचं उद्घाटनही कोविंद यांच्या हस्ते होणार आहे कर्नाटक सरकारवरील अनिश्विततेचं सावट कायम असताना काँग्रेसनं मात्र आपले काही आमदार पाठिंबा काढून घेण्याच्या शक्यतेचा कार केला आहे उद्या काँप्रेस आमदारांची एक बर्क्क बोलावण्यात आली असून या बर्क्कीला गद्विजर राहणा यांविरोधात पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येईल असं माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितलं आहे दरम्यानं घोडेबाजार करत असल्याचा आरोप भाजपानं फेटाळला आहे सद्यस्थितीवर काँप्रेसचे काही आमदार नाराज असून भाजपची त्यात काही भूमिका नाही असं कर्नाटक भाजपाचे सरचिटणीस सी टी रवी यांनी म्हटलं आहे

दुःखितांचं दुःख दूर करण्यासाठी पुढकार घेणा या सासाकावा यांच्यासारख्या व्यक्तीमत्वामुळे लाखो नागरिकांना प्रेरणा मिळते असंही मोदी यांनी म्हटलं आहे

नागपूर मुंबई समृद्दी महामार्गासाठी अर्थसहाय्य करायला सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांच्या संघानं मान्यता दिली आहे मुख्यमंत्री कार्यालयाचे मुख्य सचिव भूषण गगरानी यांनी ही माहिती दिली

यासाठी सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका पुढे आल्या आहेत स्टेट बँकेने सर्वाधिक साडे आठ हजार कोटी निधी देण्याचं मान्य केलं आहे इतर बँकात पंजाब नॅशनल बँक बँक ऑफ बडोदा महाराष्ट्र बँक तसंच आयुर्विमा महामंडळ यांचा समावेश आहे समृद्वी महामार्गावर चाळीस टोलनाके असून त्यातून चाळीस वर्ष कालावधीसाठी टोलवसूली प्रस्तावित आहे देशातला रबर उद्योग अतिशय वेगानं विकसित होत राहील आणि त्यातून अधिकाधिक रोजगार संधी निर्माण होतील निर्यात वाढेल आणि देशाच्या उत्पन्नात भर पडेल असा विबास केंद्रीय वाणीज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केला आहे

रबर उद्योग हा देशात विकसित झालेला उद्योग असल्याबद्दल आपण अभिमान बाळगला पाहिजे असं ते म्हणाले मात्र त्यात तंत्रज्ञानविषयक आणखी सुधारणा करण्यावर त्यांनी भर दिला रबर उद्योग क्षेत्रातला प्रत्येक महत्त्वाचा बदल आणि विकासाच्या प्रक्रियेला गती देण्याचं काम हे प्रदर्शन करेल अशी अपेक्षा प्रभू यांनी व्यक्त केली

या प्रक्षेपकाच्या रचनेतले बदल आणि त्याचा वेगळ्या प्रकारे होणारा वापर हे यावेळच्या प्रक्षेपणाचं प्रमुख वैशिष्ट्य आहे महाराष्ट्रातल्या डान्सबारबाबत अनेक नियम आणि अटी शिथील करत सर्वोच्च न्यायालयानं काही नियम रद्द ठरवले आहेत डान्सबारमध्ये सीसीटीव्ही बसवावेत बार आणि नृत्याची जागा वेगळी करावी आणि नृत्य करणा या मुलींना बक्षीस देऊ नये यासह इतर अनेक नियम आज झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं रद्द केले डान्स बारला संध्याकाळी सहा ते रात्री साडे अकरा वाजेपर्यंतची मर्यादा तसंच नृत्य करणा या मुलींवर पैसे उधळायला बंदी या अटी मात्र न्यायालयानं कायम ठेवल्या आहेत जम्मू कश्मीरमध्ये पूंछ जिल्ह्यात गुलपूर भागात आज पहाटे पाकिस्तानी तुकड्यांनी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं पाकिस्तानी लष्करानं भारताच्या हद्दीतल्या नागरी भागांना आणि लष्कराच्या चौक्यांना लक्ष्य करत गोळीबार केल्याची माहिती संरक्षण दलाच्या सूत्रांनी दिली पाकिस्ताननं पहाटे तीन वाजून वीस मिनिटांनी गोळीबार सुरू केला मात्र या गोळीबाराला सीमेवर तैनात असलेल्या भारतीय तुकड्यांनी चोख प्रत्युत्तर दिलं सुमारे अर्धा तास दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू होता यामध्ये भारताच्या बाजूंनं कोणतीही जीवितहानी झाली नाही इसिस या दहशतवादी संघटनेच्या धर्तीवर भारतात कार्यरत होण्याचा प्रयत्न करणा या संघटना विरोधात एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेने उत्तर प्रदेशात अमरोहा हापूर मीरत आणि बुलंदशहर तसंच इतर काही ठिकाणी छापे टाकले आहेत इस्लामिक स्टेटची नवी शाखा म्हणून हरकत उल हर्ब ए इस्लाम ही दहशतवादी संघटना सुरू करण्याच्या प्रयत्नांबद्दल माहिती मिळाल्यावर गेल्या महिन्यात एनआयएनं दिल्ली अमरोहा लखनौ मीरत हापूर आणि इतर ठिकाणी छापे घातले होते

राजकीय व्यक्ती सुरक्षा आस्थापना आणि दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातली गर्दीची ठिकाणं यांना लक्ष्य करून दहशतवादी हल्ले करण्याची योजना आखत असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे येत्या शैक्षणिक वर्षापासून शालेय अभ्यासक्रमात कपात करण्याचा निर्णय केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं घेतला आहे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल नवी दिल्लीत एका कार्यक्रमात ही माहिती दिली

या कपातीमुळे विद्यार्थी क्रीडा तसंच कौशल्य विकासाला अधिक वेळ देऊ शकतील असा विधास जावडेकर यांनी व्यक केला

देशातल्या प्रतिभावत तरुणांचं स्पप्न आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी भाजपा बांधिल आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे

हिमाचल प्रदेश आणि जम्मू कश्मीरमध्ये नव्यानं झालेल्या बर्फवृष्टीमुळे उत्तर भारतातही थंडीची लाट तीव्र झाली आहे हिमाचल प्रदेशात श्रीखंड किन्नर कळाश रोहतांग खिंड केलाँग पांगी भरमोर आणि धौलाधार धिं बर्फवृष्टी झाली आहे राज्याच्या काही भागात आज हलका पाऊस आणि बर्फ पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे कश्मीर खो यातही काल बर्फवृष्टी झाल्यामुळे अनेक विमान उड्डाण रद्द करावी लागली ग्रामीण भागात रस्ते वाहतूक ठप्प झाली अनंतनाग कुलगाम बारामुल्ला कुपवाडा बांदीपोरा आणि लेह या जिल्ह्यांमध्ये हिमस्खलनाची शक्यता असल्याचा शिवारा काश्मीरच्या विभागीय प्रशासनानं दिला आहे मलेशियात क्वालालंपूर इथं सुरू असलेल्या मलेशियन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत आज पुरुष एकेरीत किदांबी श्रीकांत आणि महिला एकेरीत सायना नेहवालनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला किदांबी श्रीकांतनं हाँगकाँगच्या वॉग विंग कीचा तर सायना नेहवालनं हाँगकाँगच्याच यिप पुई यिनचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली पुरुष एकेरीत उपउपांत्यपूर्व फेरीच्या आणखी एका सामन्यात पारुपल्ली कश्यपची लढत इंडोनेशियाच्या अँथनी गिनतिंगशी होईल